गेल्या चार वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या कल्याणकारी तरतूदींचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला नोटाबंदी वस्तू आणि सेवाकर अंमलबजावणी तसंच पायाभूत सुविधा विकास याबाबत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख त्यांनी केला

जनधन बँक खाते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आयुष्मान भारत योजना स्वयंपाकाच्या गॅसची उज्ज्वला योजना उजाला योजना ियादिंच्या यशाचा आलेख गोयल यांनी आपल्या भाषणात मांडला

संसदेत मांडला जाण्यापूर्वी अर्थसंकल्प माध्यमांमध्ये फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला तेलगू देसम पक्षाने आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करणा या घोषणा दिल्या अर्थमंत्र्यांनी राज्यसभेतही अर्थसंकल्प सादर केला

छोट्या आणि मध्यम शेतक यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे तीन टप्प्यात शेतक यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल

मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मत्स्य व्यवसाय विकास विभाग स्थापन केला जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

याशिवाय गायींचं संवर्धन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना करण्याची घोषणाही गोयल यांनी केली

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्ती वेतन मिळेल असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं

राष्ट्रनिर्मितीमध्ये आणि गरीबांसाठी विविध विकासयोजना राबवायला बळ देण्यामध्ये प्राप्ती करदात्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पाच लाख रुपयापर्यंतचं वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केलं आहे

सुमारे तीन कोटी मध्यमवर्गीयांना आणि लहान करदात्यांना याचा फायदा होणार आहे

केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर आज दिसून आला

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही वधारला होता